अनेक बांधकाम व्यावसायिक पार्किंगच्या नावाखाली किरकोळ खोदाईची परवानगी घेऊन डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात खोदाई करतात परिणामी मातीचे ढीग तयार होऊन अचानक पाऊस आल्यास तीच माती वाहत जाते आणि नाले ओढ्यांचे प्रवाह बंद होतात दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाने कात्रज आणि येवलेवाडी परिसरातील माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेली परिणामी अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला ही दुर्घटना लक्षात घेऊनच राम यांनी खोदाईची सर्व कामे थांबवण्याचे आदेश दिले असून यापूर्वी दिलेल्या मंजूरीही रद्द केल्या आहेत

या कालावधीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत

त्यात प्रामृख्याने स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर प्रभात फेरी यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत तर पृणे स्टेशन खिल्या टपाल कार्यालयात महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे बारा ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे पुणे शहरातील फिलाटेली अर्थात तिकिट संग्राहक मंडळी या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत

अव्याहतपणे ही तुकडी सेवा देत असून त्याचा स्थापना दिवस हा गनर्स डे म्हणून साजरा केला जातो

यावेळी डॉ भटकर म्हणाले की या रेडीओमुळे भारतीय संस्कृतीचा हा अनमोल ठेवा अखिल विश्वाला उपलब्ध झाला आहे श्री ज्ञानेश्वरीचे पारयण करण्याची अनेकांची ा िछा असते पण काही प्रतिबंधामुळे ते शक्य होत नाही अशा लोकांसाठी ज्ञानेश्वरी रेडीओ ही सुविधा लवकरच उपलब्ध होत आहे

अकादमीचे अध्यक्ष मंदार रांजेकर यांनी आज आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली सद् भावनेतून अकादमीच्या कलाकारांनी आज सर्वपित्री अमावस्येनिमित्त अस्थींचे विधीवत पूजन करून संगम घाटावर विसर्जन केले आत्तापर्यंत सुमारे सहा हजार बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विसर्जन अकादमीतर्फे करण्यात आल्याचं रांजेकर यांनी सांगितले नवरात्रौ पूणे शहर आणि परिसरात उद्भवलेल्या प्रस्थिती आणि जीवितहानीमुळे यंदाच्या पूणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी दिली पुरामुळे घरांमध्ये गाळ कचरा वाहून आल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बागूल यांनी सांगितलं चोरी चोरांनी आता डेक्कन एक्सप्रेसमधील स्वछता गृहात नव्यानं बसवलेले किमती नळ आणि फ्लशचे हॅण्डल यासारखी उपकरणे चोरणे सुरु केले आहे या गाडीचं नुकतंच नूतनीकरण करण्यात आलं असून त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले

मुंबई गदग एक्सप्रेस मध्येही अशीच चोरी झाल्याचं उघडकीस आलं आहे

उद्या शहर आणि परिसरात आकाश ढगाळ राहणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

त्यानंतर पुणे आणि परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी उद्या पून्हा भेट्रच ताज्या पुणे वृत्तांतमध्ये विविध भारती पुणे केंद्रावर तोपर्यंत नमस्कार